त्यांनी प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आगामी वर्षभर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रूपात वर्षभर हा सोहळा होणार आहे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सोहळ्याची सुरुवात झाली स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले आगस्ट क्रांती मैदानात स्मारक उभारण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तत्पूर्वी त्यांनी क्रांतीस्तंभाला अभिवादन केलं वर्धा शहरातल्या महात्मा गांधी प्तळ्यापासून जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रम बापू कुटी इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली यावेळी सामुहीक प्रार्थना घेण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं सर्वांगसुदर बलशाली आणि यशवतराव याच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी आपल्याकडे आली असून हे स्वप्न साकारण्यासाठी आपण एकजूटीनं प्रयत्नशील राहू या असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदराजली वाहिली

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं हे नवं धोरण जाहीर केलं आहे या नव्या धोरणानुसार पीसीएम हे विषय वैकल्पिक करण्यात आले आहेत

मुंबईत बालभवन इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे अस त्या म्हणाल्या

या तपासणीत पहिल्या सत्रात पाच कर्मचारी बाधित असल्याचं आढळून आलं आहेत तपासणी मोहिम दिवसभर सुरू राहणार आहे

उदगीर लातूर आणि निलंगा इथल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली विजेचा दाब वाढल्यामुळे आग लागली असण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यानं वर्तविली

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपट्र ठरली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीआयनं ड्विट संदेशाद्वारे मितालीचं अभिनंदन केलं आहे

नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर संध्याकाळी साडे सहा वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे